पूर्व विदर्भात येत्या दोन दिवसात वादळी पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज शेतक यांनी कृषी माल सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजन करण्याचं केलं आवाहन मुंबईत आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले बैठकीत काही दिव्यांग व्यक्तींसाठी हरित उर्जेवर चालणा या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरची दुकानं मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शंभर कोर्टीचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करुन द्यायला मंजुरी देण्यात आली मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबवायला तसंच पुण्यातल्या फर्ग्यूसन महाविद्यालय या स्वायत्त संस्थचं रुपांतर फर्ग्यूसन विद्यापीठात करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली

तर दोन व्यक्ती तसंच तीन संस्थांना बाल कल्याण प्रस्कार प्रदान करण्यात आले गोपीनाथ मुंढे यांच्या आकस्मिक मृत्यूबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघाज्ञिचे नेते खासदार राजू शेड्टी यांनी केली आहे ते सांगली शिं वार्ताहरांशी बोलत होते यावेळी त्यांनी हॅकरने केलेले आरोप गंभीर असल्याचं नमूद करत सीबीआयवरही अविधास व्यक्त केला मंत्रीच साखर कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे थकवण्यासाठी चिथावत असल्याचा आरोपही यावेळी शेड्टी यांनी केला

कणकवलीच्या रस्त्यांवरचे झेंडे आणि बॅनर्स काढता येतील पण लोकांच्या मनातले काँप्रेसचे झेंडे आणि बॅनर कसे काढणार असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिशीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे

जनसंघर्ष यात्रेच्या निमित्तानं कणकवली परिसरात लावलेले काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर काढण्याचा काही जणांनी प्रयत्न केला त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी हा सवाल केला भाजप सह काँग्रेस पक्ष सोडून जाणा यांवरही त्यांनी या सभेत आज सडकून िक्रिा केली धूळे शहरात येत्या एक फेब्रुवारीपासून महा स्वच्छता धूळ मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे

यासंर्दभात महापौर उपमहापौरांच्या उपस्थितीत महापालिकेत आढावा बैठक झाल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषदेच्या वाशिम शाखेने आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केलं

या मागण्यांच्या पुतर्ततेसाठी यापूर्वी विविध आंदोलने केली मात्र अद्याप याकडे शासनाने लक्ष दिले नाही असा आरोप करीत आज संघ जिच्या पदाधिकाऱ्यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले

धूळे जिल्ह्यातल्या लाल निशाण पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी साक्री शिले कामगार नेते सुभाष बाब्राव काकृस्ते यांची निवड झाली आहे

त्यावेळी काकूस्ते यांची एकमतानं निवड झाल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे मुंबई शेअर बाजारात सलग पाच दिवसांच्या वृद्वीनंतर आज घसरण झाली

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिके परिषदेनं यावर्षीच्या पुरुषांच्या कसो ी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे

कसो संघासाठी भारत आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी तीन खेळाडूचा समोवश असून एकदिवसीय सामन्यांच्या संघासाठी भारत आणि लिडच्या प्रत्येकी चार खेळाडूचा समोवश केला आहे कसोषी सामन्यात कोहलीसह यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि जलद गती गोंलदाज जसप्रीत बुमराह यांना संधी मिळाली आहे तसंच एकदिवसीय सामन्याच्या संघात रोहित शर्मा फिरकी गोलदाज कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांची निवड झाली आहे

भारतीय पोलाद उद्योगाचा विस्तार आणि या उद्योगाची जागतिक पातळीवरची झेप यांना चालना देण्यासाठी भव्य आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं

वित्तीय संस्था आय एल एण्ड एफ एस मधल्या वित्तीय उपकंपन्यांना बँकिग कर्ज वितरण विलंबाबाबत विशेष परवानगी मिळावी अशी मागणी केन्द्र सरकार रिझर्व बँकेकडे करणार असल्याचं सुत्रांकडून समजतं

आयएलएफएसच्या मालमत्तेचा लिलाव करुन परतफेडीची रक्कम उभारण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही समजतं

औरंगाबादमधल्या विविध बँकांमध्ये आज शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी चौकशी करण्यात आली खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्र अग्रणी बँकेचे उप महाप्रबंधक संजय हिरमिठे यांना शेतकरी कर्ज माफी संदर्भात विविध प्रश्न विचारले

गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठेवावा विक्रीसाठी आणलेला शेतमाल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यात तापमानात सरासरीच्या तूलनेत काहीशी घक्ष झाली असून अहमदनगर क्षे राज्यातलं सर्वात कमी म्हणजे नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तिक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे